संसद भवन आध्निकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी काल पंतप्रधानांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते सध्याच्या संसद भवनानं देशाची स्वातंत्र्य चळवळ आणि जडणघडण पाहिली आहे ही संसद आपल्या यशाचं प्रतिक आहे संसदेचा हा वैभवशाली इतिहास लक्षात ठेवतानाच वर्तमान स्थितीही लक्षात घेतली पाहिजे गरजेनुसार वेळोवेळी या संसद भवनात बदल करायला लागले

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला केंद्रिय गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रिय मंत्रिमंडळातले इतर सदस्य तसंच संसद सदस्य यावेळी उपस्थित होते

ते काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते शेतकऱ्यांना नव्या कायद्यांमधल्या ज्या तरतूदींबद्दल आक्षेप आहे त्यावर खुल्या दिलानं चर्चा करण्याची तयारी सरकारनं दर्शवली आहे मात्र ते कायदेच रद्द करण्यावर अडून आहेत असं तोमर म्हणाले शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजक बळकावणार नाहीत अशी ग्वाही तोमर यांनी दिली महाराष्ट्र गुजरात हरयाणा पंजाब कर्नाटक या राज्यांमधे बऱ्याच वर्षांपासून कंत्राटी शेती होते मात्र तिथं कधीही असा प्रकार घडलेला नाही हा करार फक्त प्रक्रिया करणारे आणि उत्पादक यांच्यातला असून त्यात शेतकऱ्याच्या जमिनीबाबत भाडेपट्टा किंवा कोणत्याही कराराची तरतूद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयलही या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते किमान आधारभूत दरानं सरकारकडून केली जाणारी खरेदी कायम राहील असं सरकारनं अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे त्यामुळे याबाबत पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही खोट्या गोष्टींना थारा देऊ नये असं गोयल म्हणाले

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं राज्य रक्तसंक्रमण परिषदेनं रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह खासदार सुप्रीया सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केलं

त्याला चाप बसवण्यासाठी आदेश जारी करण्यात आले असून ठरवलेल्या दरांपेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या खाजगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याचं काल राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सूत्रांनी सांगितलं

शिक्षक आणि पदवीधर आमदार यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली गडकरी अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन पिढीने संशोधनातून आयातीला पर्याय निर्माण करून देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केंद्रीय स्क्ष् लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे दहाव्या एमएसएमई अधिवेशनात गडकरी काल एमएसएमईसाठी नावीन्यपूर्ण संशोधन आव्हानं आणि संधी या विषयावर बोलत होते ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यातच देशाचे भविष्य असल्याचं सांगताना ते म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगतीकडे जाणारी आहे छोटे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत नवीन संशोधन नवीन तंत्रज्ञान विज्ञान कौशल्य या माध्यमातून कमी किंमतीत दर्जेदार उत्पादन त्यांच्या माध्यमातून होऊ शकते निवडणुका आगामी महानगरपालिका नगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय काल शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला नेत्यांनी त्या अनुषंगाने निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत

कोरोना संसर्गाम्रळे प्रढे ढकलण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे

भारतीय संस्कृतीने केवळ मनुष्यमात्रांच्या अधिकारांचाच नाही तर सकल जीवसृष्टी प्राणिमात्र निसर्ग व वस्ंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार केला असून हा विचार जगाला मार्गदर्शक आहे असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केलं

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातर्फे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून एका ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केलं होते त्याचं राजभवनातून द्रस्थ पद्धतीने उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते जयंत पाटील मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडत असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे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 मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत फडणवीस सरकारनं नियुक्त केलेल्या वकिलांबरोबर आघाडी सरकारनं आणखी दोन वकील उभे केले आहेत असं त्यांनी सांगितलं

यावेळी त्यांनी धरणातील पाणीसाठा पायथा विजगृह प्रकल्प पाणी वाटप नियोजन पाणीसाठा किती दिवस पुरेल तसेच धरण परिचालन सूची याची माहिती धरण व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून घेतली त्यापूर्वी त्यांनी पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पाच्या चौथा टप्पा इथे जाऊन जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली यावेळी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी काल मुंबई पुणे द्र्तगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली

सोडतीची प्रक्रीया अत्यंत पारदर्शक असून या कामासाठी कोणाही मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणाच्याही फसवण्कीला बळी पडू नये असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं गवा पुण्यासारख्या शहरात भविष्यात कोणताही वन्यप्राणी आढळून आल्यास त्याच्याभोवती होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळं तो बिथरून जाऊ नये यासाठी त्यापरिसरात तातडीनं संचारबंदी सारख्या उपाय योजना राबवून गर्दीवर नियंत्रण ठेवलं जावं अशी मागणी वन विभागातर्फे पोलीस आयुक्तांकडं केली जाणार आहे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी कालच्या पुण्यातील रान गव्याच्या मृत्यू प्रकरणाचा संदर्भ देऊन ही मागणी केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं पुण्यात बुधवारी आढळून आलेल्या रान गव्याच्या नाकाला जखम झालेली होती आणि त्यातच सैरावैरा धावल्यानं त्याची दमछाक झाली आणि पुरेसा श्वास न मिळाल्यानं श्वसन यंत्रणेवर ताण येऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल वन विभागानं जाहीर केला आहे

संचार बंदीचे उल्लघंन करुन गर्दी केल्यास दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत ठाणे चलन भारतीय चलनातील दोन हजारांच्या दर्शनी मूल्य असलेल्या बनावट चलनी नोटांच्या विक्रीसाठी आलेल्या सचिन आगरे याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने गुरुवारी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली

भिडे निधन प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांच काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं पेशानं इंजिनिअर असलेल्या भिडे यांनी अनेक नाटकं मालिका मराठी चित्रपट संगीतबद्ध केले

भिडे यांना दोन वेळा राज्य नाट्य प्रस्कार तसंच व्ही शांताराम प्रस्कारानं गौरवण्यात आलं होतं सावरा अंत्यसंस्कार माजी आदिवासी विकास मंत्री भाजपा नेते विष्णू सावरा यांच्या पार्थिव देहावर काल वाडा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी संध्याकाळी दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं

त्यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेत सावरांचे चाहते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संपूर्ण वाडा शहरातल्या बाजारपेठाही बंद होत्या त्या आधी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार कपिल पाटील माजी मंत्री मधूकरराव पिचड रवींद्र चव्हाण जगन्नाथ पाटील आमदार सुनील भुसारा राजेश पाटील श्रीनिवास वनगा यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं

अशोक याळगी बेळगाव सीमा आंदोलनात मोठा सहभाग असलेले निर्भिड पत्रकार आणि सडेतोड लेखक अशोक याळगी यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले

सीमाभागातील अनेक साहित्य संमेलनाचे ते मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते बेळगावच्या साहित्यिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले

काल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी पाऊसही झाला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार